मान्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा सूधारित अध्याज आरबीआय भारतीय रिझर्व बँक वर्तमान वित्त वर्षासाठी आपलद्धिसरक्षिमासिक मौद्रिक धोरण आज जाहीर करेल बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक मुद्धित माळिवारपासून सुरु असून या धोरणात सलग तिसऱ्या वेळी रेपो दरामध्ये पाव टक्क्यानक् कपात केली जाण्याची अपेक्षा आहे रेपो रेट अर्थात रिझर्व बँक इतर बँकात्ताज्या दराने पेसे देते तो दर असतो या दरात कपात केल्यास बँकांच्या प्रवठ्यासाठी स्वस्त दराने पैसे उपलब्ध होतात आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते यापूर्वी फेब्रवारी आणि एप्रिलमध्ये रेपो दर पाव टक्क्यानळिमी करण्यात आला होता

याच महिन्यात किंवी पुढल्या महिन्याच्या आरप्ती ही गणना सुरु होईल अशी अपेक्षा आहे आर्थिक गणनेमध्ये देशाच्या भौगोलिक सीमेंतर्गत सर्व व्यावसायिक सस्कार्धी मोजणी केली जाते

जिलेटीन मुद्धित लोकमान्य टिळक टर्मिनस इथशालिमार एक्स्प्रेसमध्ये काल जिलेटीनच्या काह्यवासह इतर सध्यवास्पद साहित्य आढळून आला बा वस्तूस्विंबत धमकीचप्रिक पत्रही मिळालाअिसून त्यात सरकारविरोधी मजकूर आहे नीट वैद्यकीय आणि दक्तिष्ट्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकरता यावर्षी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश चाचणी अर्थात नीटचे निकाल काल जाहीर करण्यात आले

केंद्रीय पर्यावरण मक्तीप्रकाश जावडेकर याप्तीकाल नवी दिल्लीत पर्यावरण भवनाच्या आवारात वृक्षारोपण केल शिवा रोपवाटिका असा एक अभिनव पुढाकार लवकरच सुरु करण्याचा प्रस्ताव असल्याच क्राती साधितल ज्ञावडेकर यातीी सेल्फी विथ सॅपलित या जन आर्टीलनामध्ये सर्वांना सहभागी होण्याचआिवाहन केलाते आज मुद्धईतील चित्रपट प्रभागाच्या परिसरात वृक्षारोपण करणार आहेत

आग अहमदनगरमधील सावेडीउपनगर कचरा डेपोला सोमवारी लागलेल्या आगीच्या कारणावरून जिल्हाधिकारी राइल द्विवेदी यासीीघनकचरा व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्याधिकारी डॉ

अकोला देशातली आणखी एक लाख गावाडिजिटल करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय मनृष्यबळ विकास आणि माहिती आणि प्रसारण राज्यमश्रीसद्धि धोत्रे यासी काल दिली मश्रीपदाची शपथ घेतल्यानस्ति अकोल्यात पहिल्याद्वीव आले असताना त्याद्वी काल भव्य नागरी सत्कार करण्यात आला

आयोगाच्या उपाध्यक्ष अनुसया उईके याध्या नेतृत्वाखालील हे पथक जिल्ह्यातल्या प्रलक्षित प्रकरणाची आढावा घेणार आहे मुंबई रेल्वेत विशेषतः मुद्धिच्या लोकल रेल्वेगाड्याच्या प्रत्येक डब्यामध्ये गर्भवती महिला आणि स्तनदा मातास्तिठी दोन जागा राखीव ठेवण्याची शिफारसवजा विनतीी राज्य महिला आयोगानरिल्वे मक्तिनयाकडक्रिली आहे

दिनयार कॉन्ट्रॅक्टर यापीी अनेक हिपीी चित्रपटाध्रिन भूमिका केल्या तसद्ध गुजराती आणि हिपीी रच्चिमीवरही त्यापीी आपला ठसा उमटवला अभिनय क्षेत्रातल्या त्याच्या योगदानाबद्दल त्यात्ती या वर्षी पद्मश्री प्रस्कारानसिन्मानित करण्यात आला त्याच्या पार्थिव देहावर काल मुद्धित अख्रिस्कार करण्यात आले नंदुरवार नदूरुबार जिल्ह्यातल्या वीरचक्क धरणात बुडून काल चार जणाद्वी मृत्यु झाला पोहत असताना पाण्याचा अद्वीज न आल्याना ही घटना घडली

माळिवारी सध्याकाळी ही घटना घडली

आसाममधल्या जोरहाट इथून अरुणाचलकडे सोमवारी उड्डाण केल्यानस्ति काही वेळातच या विमानाचा सप्ति तुटला होता तेव्हापासून ते बेपत्ता आहे

भारतीय सद्धिचा पुढील सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे

राज्याच्या बहुताध्वभागात तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे मात्र सोबतच वळवाच्या सरी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यास्क्र हजेरी लावताहेत हे हवामान आज आणि उद्याही असद्वराहील देशाच्या उत्तरेकडील भागात उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली आहे दरम्यान मान्सूननक्रिरळ आगमनाचा हवामानखात्यानक्रिधी काढलेला कालचा मुहूर्त चुकवलाच आता तो उद्यापर्यंत केरळात दाखल होईल असा सुधारित अद्याज आहे

मान्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा सुधारित अध्यज